भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसह अन्य पक्षांची महायुती विधानसभा निवडणुकीतही कायम राहील असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते विधानसभेसाठी शिवसेनेसोबत जागावाटपांचं सूत्र ठरलेलं असून दोन्ही पक्ष समान जागा लढवणार आहेत दोन्ही पक्ष सध्या विद्यमान आमदार असलेल्या जागांवर हक्क सांगणार नाहीत मात्र जिथं भाजपा किंवा शिवसेनेचा आमदार नाही त्या जागांवर सर्वाधिक मते असलेल्या पक्षाला ती जागा सोडण्याचं ठरलं आहे असं त्यांनी सांगितलं

ते काल सातारा इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते देशात सध्या परिवर्तनासाठी सर्वजण इच्छ्क असून त्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत प्रधानमंत्री कोण आणि कोणत्या राज्यातला असेल हा विषय सध्या महत्त्वाचा नसून परिवर्तनासाठी एकत्र आलेल्यांमध्ये एकवाक्यता घडवून आणणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं पवार म्हणाले नाशिक इथल्या राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठानं वैद्यकीय पदवीच्या न्यायवैद्यक औषध शास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमातून कौमार्य चाचणी संबंधीचा भाग वगळण्याचा निर्णय घेतला आहे वर्ध्याच्या महात्मा गांधी औषध शास्व संस्थेत कार्यरत डॉ इंद्रजीत खांडेकर यांनी या संदर्भात दाखल केलेल्या एका याचिकेनंतर विद्यापीठाच्या या संदर्भातल्या समितीनं हा निर्णय घेतला आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम इथं लढत होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे या सामन्यातला विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार असून अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स संघाशी त्याची लढत होईल जम्मू कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला ठार केलं दहशतवाद्याला ठार केल्यानंतर त्याच्याकडचा शस्त्र साठा जप्त केल्याचं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आकाशवाणीला सांगितलं